मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल राळेगण सिद्धी इथं जाऊन अण्णांसोबत सुमारे सहा तास चर्चा केली त्यानंतर अण्णा उपोषण मागे घेण्यास राजी झाले

अण्णांच्या मार्गदर्शनात संयुक्त चिकित्सा समितीची स्थापना करण्यात येणार असून समितीनं तयार केलेला मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मसूदा विधेयक स्वरूपात मांडण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशवंत शेतमालाच्या दरासाठी कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणं तसंच कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याची अण्णांची मागणीही मान्य करत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयकं तर विधानपरिषदेतलं एक प्रलंबित विधेयक या अधिवेशनकाळात मांडण्यात येणार आहे विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक काल पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला

प्रसिध्द नाट्य लेखक अभिराम भडकमकर नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग लोककलेचे अभ्यासक डॉ

एक लाख रुपये ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ललित कलेतल्या योगदानासाठी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉ संध्या प्रेचा यांना यावर्षी मानाची फेलोशिप बहाल करण्यात येणार आहे तीन लाख रुपये ताम्रपत्र आणि शाल असं या फेलोशिपचं स्वरूप आहे

ते काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होते राज्यात मोठ्या भावाची भूमिका आम्ही यानंतरही बजावणार असून शिवसेना स्वतःच्या ताकदीवर लढेल असंही राउत म्हणाले संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या भेटीबाबत बोलतांना उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते असल्यानं किशोर यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याचं राऊत म्हणाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुकीत चिन्हांची अट शिथील करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वबळावर निवडणूक लढवेल अशी ठाम भूमिका रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांनी घेतली आहे ते काल अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते रिपाईला लोकसभेची अमरावतीची जागा सोडण्याच्या बदल्यात आपल्याच चिन्हावर निवडणूक लढवावी असं दोन्ही काँग्रेसचं म्हणणं असलं तरी ती अट मान्य नसल्याचं गवई म्हणाले

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्य सचिवानी काल द्रद्रष्यप्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्य सचिवांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना महाडीबीटी आणि द्ष्काळग्रस्त भागात निधीच्या वाटपाबाबत आढावा घेतला प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या कामाला गती द्यावी असे निर्देशही जैन यांनी यावेळी दिले

ते काल हिंगोली इथं आघाडीच्या सत्ता संपादन सभेत बोलत होते भाजप शिवसेनेबरोबरच त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवरही टीका केली लातूर लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून निवृत्त गटशिक्षणाधिकारी राम गारकर यांची उमेदवारी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूर इथल्या सभेत जाहीर केली आहे

या आगीमध्ये कापसासह यंत्रंही जळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सुदैवानं या दर्घटनेत कोणत्याही जीवित हानीचं वृत्त नाही

उस्मानाबाद इथं काल राष्ट्रीय जीवन्नोन्नती अभियान उमेद अंतर्गत आयोजित महिला बचत गट उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते दारूबंदी पाणी बचत आणि शौचालयं बांधकाम आणि त्याचा वापर यासाठी बचत गटाच्या महिलांनी काम करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली

रस्ते दुरुस्ती कामाचं देयक देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करून जालना लाचल्चपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली कार्यकारी अभियंता देवरे यानं यापूर्वी याच कामासाठी तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारली होती कवयित्री संध्या रंगारी यांना राज्यस्तरीय सत्यशोधक साहित्य प्रस्कार जाहीर झाला आहे वाताहतीची कैफियतया कविता संग्रहासाठी हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे सत्यशोधक विचार मंचचे अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी ही माहिती दिली

महिलांचा सामना सकाळी साडेआठ वाजता तर प्रुषांचा सामना दुपारी साडेबारा वाजता सुरु होईल दोन्ही संघांनी न्युझीलंडविरुध्दची एकदिवसीय क्रिकेट मालिका जिंकली आहे

रोजगार हमी योजनेची कामं सुरु करण्यात यावी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आदी मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आलं जालना शहरालगतच्या वळण रस्त्यावर भरधाव ट्रकनं द्रचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला काल दुपारी ही घटना घडली या अपघातानंतर दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती

काल संध्याकाळी ही घटना घडली

नाणार प्रकल्पाबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी राज्याचे माजी मुख्य सचिव द म